एम एस

नागरिकत्व सुधारणा कायदा हा पूर्णपणे कायदेशीर घटनात्मक आणि संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधून ठेवणारा आहे असं केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं ते काल तिरुअनंतपूरम क्वें बातमीदारांशी बोलत होते केरळ विधानसभेच्या विशेष सत्रात नागरिकत्व सुधारणा कायदा फेटाळण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या पार्धभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं नागरिकत्वा संदर्भात कायदा करण्याचा आधिकार केळव संसदेला असून तो कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या अखत्यारित येत नाही असं प्रसाद म्हणाले हा कायदा देशातल्या कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही तर पाकिस्तान बांग्लादेश अफगाणिस्तानातून भारतात आश्रयाला आलेल्या सहा अल्पसंख्य समाजातल्या नागरिकांच्या हिताचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं

एम

सेवा काल रात्रीपासून पूर्ववत सुरु झाली यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधल्या सर्व सरकारी रुग्णालयांमधे इंटरनेट ब्रॉडबँडसेवादेखील सुरु झाली आहे याशिवाय कठुआ जिल्ह्यातल्या लखनपूर अंतनाग जिल्ह्यातल्या लोअर मुंडा तसंच रेल्वे स्थानकं आणि विमानतळासह इतर ठिकाणी असलेले टोलनाके आजपासून हटवले जाणार असल्याचं जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी काल जम्मू इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं

भारत याच वर्षी चांद्रयान तीन मोहिमेला आरंभ करेल अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली चांद्रयान दोन मोहिमेचा अनुभव गाठिशी असल्यानं तसंच आवश्यक पायाभूत सेवा सुविधाही उपलब्ध असल्यानं या मोहिमेचा खर्च तूलनेनं कमी असेल असं ते म्हणाले

आसाममधे चंदेल जिल्ह्यात चामोल साजिर तंपक रस्त्याच्या उद्वाटन समारंभात हा हल्ला झाला होता हा हल्ला पीपल्स लिबरेशन आर्मी आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंटनं घडवून आणल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले होते त्यापैकी एकाचा नंतर मृत्यू झाला तसंच चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले होते

यानंतर आपण चीनसोबतच्या व्यापाराविषयी अजूनही न सुटलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठ चीनचा दौरा करणार असल्यावंही ट्रम्प यांनी आहे या कराराअंतर्गत अमेरिकेनं चीनी मालावर लादलेलं शुल्क कमी करायला तर चीननं अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची अधिक प्रमाणात खरेदी करायला सहमती दर्शवली आहे

नवं वर्ष स्वागताच्या विविध कार्यक्रमांना मोठी गर्दी असली तरी या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असं वाहतूक पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितलं

नववर्षाच्या स्वागतासाठी चेन्नईत हजारो प्रसिद्ध मरिना चौपाटीवर जमले होते गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं दुबईतही नववर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक आतषबाजी करण्यात आली तसंच प्रसिद्ध बुर्ज खलिफा या जगातल्या या उंच इमारतीच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नवं वर्ष लोकांच्या आयुष्यात शांती समाधान आणि समृद्वी आणेल अशी आशा राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे तर संपूर्ण विद्वाच्या शांती समाधान आणि समृद्दीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी लोकांना केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

जम्मू कश्मीर मधल्या रामबन ते बनिहाल या मार्गाचं चौपदरीकरण आणि चेनानी सुधमहादेव मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे आदेश जम्मू कश्मीर चे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्म् यांनी एन

आई अर्थात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि एन

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली